बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातही अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे खते किटकनाशके पिक कर्ज वाटप काप्स तूर व धान खरेदी बाबत काल म्ख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते

याचेही च्कारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती या बैठकीत देण्यात आली

परभणी इथल्या काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली नसल्यानं अशा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी न करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते याविरोधात शेतकऱ्यांनी औरंगाबाद पीठात याचिका दाखल केली आहे शासनाच्या काप्स खरेदीबाबत शेतकऱ्यांना तक्रार असेल तर त्यांना आपल्या सातबाऱ्यासह खंडपीठात दाद मागता येईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे शासनानं जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं काप्स खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि दलांलावर शासनानं कारवाई करावी असे आदेशही खंडपीठानं दिले आहेत याचबरोबर कापूस खरेदीसंदर्भात राबवल्या जात असलेल्या प्रक्रियेबाबत न्यायालयाला माहिती देण्याचे आदेश या पीठानं सरकारला दिले आहेत अमरावती जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तब्बल नऊ लाख रुपयांचं बोगस बीटी बियाणे जप्त केलं धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाटा इथं ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात न्कत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाम्ळे झालेल्या न्कसानीपोटी आपद्ग्रस्तांना मदत म्हणून पाच कोटी रूपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे राज्याचे आपती व्यवस्थापन मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथं आढावा बैठक घेतली त्यानंतर बातमीदाराना ही माहिती दिली जिल्ह्यातल्या दापोली आणि मंडणगड ताल्क्यांचं चक्रीवादळाम्ळं प्रचंड न्कसान झालं आहे त्यातल्या तातडीच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी वडेट्टीवर यांनी पाच कोटीं रूपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असल्याचं सांगितलं जिल्ह्यातल्या सर्व आपद्ग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी म्हसळा गावाला भेट देऊन न्कसानीची पाहणी केली आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत आज या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम आर शाह यांच्या पीठानं हे निर्देश दिले स्थलांतरित कामगारांसाठीच्या कल्याणकारी आणि रोजगार योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी या योजनांना प्रेशी प्रसिददी दयावी असं न्यायालयानं सांगितलं

आपती निवारण कायदयानुसार ज्या कामगारांविरोधात टाळेबंदीच्या काळात नियमभंगाचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्याविरोधातले असे गुन्हे मागं घेण्याबाबतही संबंधित यंत्रणांनी विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं स्वतहन दाखल करून घेतलेल्या या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता

पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे

यामध्ये पंजाब नॅशनल बँकेसह इतर पक्षकारांकडे तारण म्हणून ठेवलेल्या संपतीचा समावेश केलेला नाही या संस्थांना वसुलीसाठी स्वतंत्र दावा करता येणार आहे ही संपत्ती जप्त करण्याला आक्षेप घेणारी नीरव मोदी याची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे ही संपत्ती आता कायद्यानुसार केंद्र सरकारच्या अधीन असेल असं न्यायालयानं म्हटलं आहे

एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

सातारा इथं उपचार घेत असलेल्या खंडाळा तालुक्यातल्या एका रुग्णाचा उपचारा दरम्यान काल मृत्यु झाला परभणी जिल्ह्यात आज दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आला असून यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

अमरावती इथल्या डॉक्टर पंजाबराव देशम्ख मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोना पॉसिटीव्ह महिलेचा काल रात्री मृत्यू झाला

महापालिका आय्क्त इकबाल सिंह चहल यांनी काल ही घोषणा केली

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी मुंबई महानगरपालिका ही देशातली पहिलीच महानगरपालिका असून या योजनेत महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार आहे

दरम्यान पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र कारागृह नसल्यानं न्यायालयीन कोठडीतल्या कैद्यांना जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे यापैकी काही आरोपी कोरोना पॉसिटीव्ह असल्यानं जिल्ह्यातल्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे या पोलीस ठाण्यातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

या केंद्रीय पथकात सार्वजनिक आरोग्य आणि सहसचिव पातळीवरच्या तज्ञांचा समावेश असून जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना विषाणू चाचण्या विलगीकरण आणि उपचार यामध्ये येणारं आव्हान हाताळण्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला सहकार्य करत आहेत तेलंगणा तामिळनाडू राजस्थान आसाम हरियाणा गुजरात कर्नाटक उत्तराखंड मध्यप्रदेश पश्चिम बंगाल दिल्ली बिहार उत्तरप्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा देखील यात समावेश आहे नागप्रच्या नरखेडमधल्या पिंपळधरा गावातले तरूण कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी सुचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर राकेश ओला यांना केली आहे आरोपींवर अन्सूचित जाती जमातीप्रतिबंधक कायद्यान्सार कारवाई करावी तसंच ग्न्हे शाखेच्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या ग्न्ह्याची सखोल चौकशी करावी असंही त्यांनी सांगितलं अरविंद बनसोडे यांचा संशयास्पद मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप होत असून या हत्येचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध आठवले यांनी केला आहे अरविंद बनसोडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आठवले यांनी आज नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना द्रध्वनी करून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली